पायाभूत सुधारणा पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विकासकामांसाठी महापालिकेला याची मदत होणार आहे

पुणे महापालिकेतर्फे समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सिंहगड रस्ता धनकवडी कात्रज या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा नळजोड करून परवानगी न घेता लाखो लिटर पाणी वापरलं जात असल्याची बाब समोर आली आहे शहरात पावणे अकरा लाख मिळकती आहेत मात्र जेमतेम पावणे तीन लाख नळजोड असल्याचं महापालिकेच्या नोंदींवरून स्पष्ट झालं आहे अनधिकृत नळजोडणीवर कारवाई होण अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाहे समान पाणीप्रवठा योजनेच्या कामात फक्त अधिकृत नळ जोडण्यांना मीटर बसवण्यात येईल अनधिक्रत नळजोड तोडण्यात येतील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलम आझाद यांची आज जयंती आहे हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते या निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्लग़रू डॉक्टर नीतीन करमळकर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्ण्याच्या यशस्वी संस्थेतही राष्ट्रीय शिक्षण दिवसा निमित्त मौलाना अब्ल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं

राज्यामध्ये अनलक पाच अंतर्गत अनेक बाबी शिथिल करण्यात असल्या तरी दिवाळीच्या सणासाठी प्णेकरांचे खास आकर्षण असणारे दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमाना बंदी असून ओनलाइन पद्धतीने हे उपक्रम राबवता येतील असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आय्क्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पष्ट केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिदल प्णे आणि प्ण्यभूषण फौंडेशन यांच्या वतीने यंदाचा संगीत मैफील दिवाळी पहाट हा कार्यक्रम ऑनलाईन साजरा होणार असून पुण्यभूषणच्या निवडक पहाट मैफिलींचा स्मृतिगंध पुणेकरांच्या भेटीला येणार आहे

पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक डॉ सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे

कोरोना काळात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत